नवी दिल्लीत काल सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर प्रवक्ते आर पी एन सिंह यांनी ही माहिती दिली

पंचावन्न हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला विविध वित्तीय संस्थांकडून अड्डावीस हजार कोटी रुपयांचं कर्ज प्राप्त झालं आहे उर्वरीत सत्तावीस हजार चारशे सत्त्याहत्तर कोटी रुपये हे राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळाचं भागभांडवल असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले श्रिन सुरूवात होत आहे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामूळं अहमदनगर शहर आणि जिल्ह्याच्या उत्तर भागातल्या या यात्रेच्या सभा रद्द करण्यात आल्या होत्या आता अहमदनगर शहरासह अकोले संगमनेर राहूरी श्रीगोंदा धिं सभा होणार आहेत मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्यासत्रात निर्देशांकात चढउतार झाले